ईज ऑफ डूईंग बिजनेस अर्थात सुलभ व्यापारी प्रक्रियेच्या यादीत प्ढल्यावर्षीपर्यंत जगातल्या पहिल्या पन्नास देशांमध्ये स्थान मिळवण्याचं लक्ष्य भारतानं ठेवलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ग्जरातमध्ये गांधीनगर इथं नवव्या वायव्रंट ग्जरात जागतिक शिखर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते

आज होणाऱ्या या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काल या संग्रहालयाच्या सज्जतेचा आढावा घेतला

मुंबईत काल ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते

काही कारखाने ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च जास्त दाखवतात त्यांची तपासणी करावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली होती साखर आयुक्तालयानं या दरांची तपासणी करावी असे निर्देशही जैन यांनी यावेळी दिले

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार या मुद्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयानं परवा डान्सबारसंदर्भातले राज्य सरकारचे काही नियम शिथील तर काही नियम रद्द केले

डान्सबारच्या विरोधात सर्व पक्षांचं एकमत असून न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून यासंदर्भातला कायदा अधिक बळकट करण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याचं म्नगंटीवार म्हणाले

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी याचिकाकर्त्यांची सादर केलेली आकडेवारी निराधार असल्याचा दावा करण्यात आला आहे मागासवर्ग आयोगाने सखोल संशोधन करुन मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध केल्याचं सरकारनं प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे कर्तव्यात कसूर आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री गिरीश बापट यांच्याविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नाराजी व्यक्त केली आहे दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला बापट यांनी पुन्हा परवाना दिल्याचं समोर आलं असून त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली आणि पदाचा गैरवापर केला तसंच कायद्याची पायमल्ली करत अशा प्रकारचे अनेक आदेश दिले असं न्यायालयानं म्हटलं आहे

संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत भिलार वाई महाबळेश्वर तसंच सातारा परिसरातल्या शाळांमधले विद्यार्थी महाप्रुष तसंच समाजसेवकांच्या वेशभूषेत सहभागी झाले

काल लातूर इथं राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित दुसऱ्या पदवी वितरण समारंभात ते बोलत होते लोकल टू ग्लोबल हा शैक्षणिक दर्जा ठेवतानाच शिक्षणाला राजकारणापासून दूर ठेवत असल्याचं ते म्हणाले लातूर इथं उभारण्यात आलेल्या दीडशे फूट उंच ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वजारोहण तावडे यांच्या हस्ते काल करण्यात आलं नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी हा राष्ट्रध्वज उभारला असल्याचं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यावेळी म्हणाले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनच्या दहाव्या शाङ्गदेव महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली शाङ्गदेव प्रसंग या परिसंवाद आणि सप्रयोग व्याख्यान मालिकेत डॉ करूणा विजयेंद्र यांनी भारतीय शिल्पनत्याविषयी तर गुरु पेरणी प्रकाश डी यांनी तेलंगणामधल्या पेरणी नाट्यम या नृत्यप्रकारात पेरणी तांडवम् आणि लास्यम् याबाबत सप्रयोग माहिती दिली

गुरु बनमाली महाराणा यांना शाङ्गदेव प्रस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचं दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्यानं त्यांचे पुत्र सुरेंद्र महाराणा यांनी हा पुरस्कार स्वीकारला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं काल झालेला तिसरा एकदिवसीय सामना भारतानं सात गडी राखून जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला

भारतानं सात गडी आणि चार चेंडू राखत हे लक्ष्य पूर्ण केलं

यजुवेंद्र चहल सामनावीर तर दोन सामन्यात नाबाद अर्धशतकांसह मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावणारा धोनी मालिकावीर प्रस्काराचा मानकरी ठरला

मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे

उपान्त्य फेरीत आज सायनाचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीन विरुद्ध होणार आहे

उद्या या स्पर्धेचा समारोप होत आहे

चैतन्य यांचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला

यंदाचा डॉ

य डोळे स्मुती प्रस्कार अभिनेते अतुल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा प्रस्कार दिला जातो रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणि शाल असं या प्रस्काराचं स्वरूप असून उद्या उदगीर इथं अतुल कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल

शेकडो महिला जलकंभासह या यात्रेत सहभागी झाल्या होत्या

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निरखेडा इथल्या कल्याणी नदी खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ खोतकर यांच्या हस्ते काल झाला त्यावेळी ते बोलत होते